दोन टप्प्यात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र अकरा फेब्रवारीपर्यंत तर दूसरं सत्र दोन मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत चालेल

एन पी आर अर्थात राष्ट्रीय जनगणना नोंदणीसाठी कोणतंही प्रमाणपत्र किंवा बायोमॅट्रिक माहितीचं संकलन केलं जाणार नसल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे

येत्या एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जनगणना चालणार आहे ी चेन बचत आणि हरित पर्यावरणाचं महत्व पटवून देण्यासाठी पीसीआरए अर्थात पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था आज सक्षम ही देशव्यापी मोहीम सुरू करत आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान नवी दिल्ली क्वें या मोहिमेची सुरुवात करतील एक महिना चालणाऱ्या या मोहिमेत पीसीआरएबरोबरच तेल आणि वायू कंपन्या सायकल डे सायक्लोथॉन तसंच गृहिणींसाठी क्विन बचतीचे साधेसोपे उपाय सांगणाऱ्या चर्चासत्रांचं आयोजन करणार आहेत

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी न्हाई अर्थात राष्ट्रीय महामार्ण प्राधिकरणानं विनंती केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे

अंतिम फेरीत त्याचा सामना हंगेरीच्या व्हिक्टर लॉरेन्ज बरोबर रंगणार आहे